आज सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्यांमध्ये दिल्ली महाराष्ट्र केरळ पश्चिम बंगाल हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे

हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोविड तपासणी करून घ्यावी अशा सूचना केल्या आहेत अनिल वीज यांची काल तपासणी केली असता ते कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं नुकतीच अनिल वीज यांनी स्वतःला कोरोनावरील लसीकरणासाठी स्वयंसेवक म्हणून घोषित करून त्यांना कोवक्सीन लशीचा पहिला डोसही देण्यात आला होता

भारतरत्न डॉ

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे डॉ आंबेडकर यांचे विचार आणि कार्य लाखो लोकांना प्रेरणा देत राहील त्यांच्या स्वप्नातला भारत साकारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे केंद्र सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रमण करत असून अनेक दशके वंचित राहिलेल्या घटकांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे असं शहा यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे गौतम बुद्धांची करुणा आणि डॉ बाबासाहेबांचा सर्वांना जोडून घेणारा समतेचा विचार देशाला नव्या शिखरावर नेईल असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला म्ंबईत चैत्यभूमी इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं कोरोना संक्रमणाचा काळ असताना चैत्यभूमीवर न येता जनतेनं संयम पाळल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी हेलीकॉप्टरमधून प्रष्पवृष्टी करण्यात आली

काल चर्चेची पाचवी फेरी झाली मात्र यातून तोडगा निघू शकला नाही शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत शंका असेल तर त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री नरेन्द्र सिंग तोमर यांनी काल शेतकरी प्रतिनिधींना दिली शेतकरी आपलं आंदोलन लवकरच मागे घेतील असा विश्वास तोमर यांनी व्यक्त केला आहे छत्तीसगड राज्यातल्या खरीप विपणन हंगामात धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि धान्य खरेदीची प्रक्रिया सुलभतेने पार पडावी म्हणून छत्तीसगड राज्य सहकारी विपणन संघानं राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे एक डिसेंबर पासून धान्य खरेदीला सुरुवात झाली असून धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समस्या मांडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सूचना यासाठी या नियंत्रण कक्षाची मदत होणार आहे रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा हा कक्ष सुरु असेल असं हिंदुस्तान समाचार या वृत्त संस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे

त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्ष पदासाठी आवश्यक असणारी इलेक्टोरल मतं मिळवण्यात बायडन यांना यश आलं आहे कॅलिफोर्नियाचे मंत्री एलेक्स पेडिला यांनी बायडन यांच्या विजयाची अधिकृत माहिती दिली आहे

उभय पक्षातील व्यापारविषयक चर्चा दोन्हींकडील मतभेदांच्या मुद्यांमुळे शुक्रवारी थांबली होती आता त्र्टी दूर करून चर्चेला पुन्हा सुरुवात करण्याविषयी एका संयुक्त निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वादग्रस्त सुरक्षा कायद्याच्या मसुद्या विरोधात रस्त्यावर काल जोरदार निदर्शनं करण्यात आली पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करताच आंदोलकांनी दुकानांच्या खिडक्या फोडून अनेक वाहनांना आग लावली या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांच्या प्रतिमांचा वापर प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमांवर करण्यास अटकाव घालण्यात आला आहे मात्र यामुळ पोलिसांच्या क्रूरतेला वाचा फोडण्याचं प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य धोक्यात येईल असं आंदोलकांच म्हणण आहे बहारीननं पॅलेस्टिनमध्ये तयार होणाऱ्या इस्रायली वस्तूंच्या आयातीला परवानगी देणार नसल्याचं जाहीर केलं आहे याआधी बहारीनचे उद्योगवाणिज्य आणि पर्यटन मंत्री जाएद बिन राशिद अल झयानी यांनी सांगितलं होतं की ते इस्रायलमध्ये किंवा व्याप्त पश्चिम किनार आणि गोलन हाइट्समध्ये उत्पादित वस्तूंमध्ये भेदभाव करणार नाहीत तर वृत्तसंस्थेला दिलेल्या बातमीत मंत्री आणि त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं सांगत बहारीन सरकार संयुक्त राष्ट्र संघांच्या ठरावांचं पालन करण्यासाठी कटीबद्ध आहे असं बहारीनच्या उद्योगवाणिज्य आणि पर्यटन मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मुंबईतल्या लालबाग इथल्या साराभाई इमारतीतल्या एका बंद खोलीत आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला

जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं

भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार